ज्या प्रकरणांमध्ये प्राथमिकदृष्ट्या कोणताही खा ना दाखल केला जाऊ शकत नाही केवळ अशाच प्रकरणांमध्ये न्यायालय आरोपीला अंतरिम जामीन देऊ शकते असंही न्याययमूर्ती अरूण मिश्रा यांच्या अध्यरक्षतेखालच्या पीठानं स्पष्ट केलं आहे या कायद्याअंतर्गत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यापूर्वी कोणत्याही चौकशीची किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगिची गरज नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं प्रत्येक नागरिकानं आपल्या सोबतच्या सगळ्यांना बरोबरीची वागणूक द्यायला हवी आणि बंधुभावाला चालना द्यायला हवी असं या पीठाचे सदस्य असलेल्या न्यायमूर्ती रविंद्र भाग्यांनी स्वतंत्रपणे निकाल देताना म्हा झिं आहे

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला आरक्षण देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरकार राज्यसभेत दुपारी दोन वाजता निवेदन देईल असं सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी म्हक्रीं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे ते म्हणाले आज सभागृहाचं कामकाज सुरु होताच काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला भाजपा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला बढतीमधील आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते गुलाम नवी आझाद यांनी केला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सभागृहात मतप्रदर्शन आणि चर्चा करायला परवानगी दिली जाणार नाही असं अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी म्हा लं आहे असा कुठलाही मूलभूत अधिकार नाही ज्यामुळे एखादी व्यक्ती बढती मिळवण्यासाठी आरक्षण मागू शकते आणि कुठलेही न्यायालय राज्य सरकारला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला आरक्षण देण्याचे निर्देश देऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अलिकडच्या निर्णयात म्हा लं आहे सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबाबत अलिकडेच दिलेल्या निर्णयावर कांग्रेस पक्षानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून हा निर्णय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या अधिकारांविरोधात आहे असं म्हांमं आहे

कोरोना विषाणुच्या संसर्ग रोखण्यात चीनला सहकार्य करण्यासाठी जागतिक आरोग्य संघ जेनं चीनमध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञांच पथक पाठवलं आहे

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला तोंड देण्यासाठी चीनला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी भारतानं दाखवली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना याबाबत पत्र लिहिलं आहे

हाँगकाँग आणि चीनशिवाय सिंगापूर आणि थायलंडहून येणाऱ्या सर्व विमानांमधल्या प्रवाशांची एरो ब्रिजवर तपासणी सुरू आहे

देशात अवैधरित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना देशातून हूसकावून लावण्याच्या मागणीच्या समर्थनार्थ काल मनसेने दक्षिण मुंबईतल्या गिरगाव चौपाी ते आझाद मैदानापर्यंत मोठा मोर्चा काढला होता

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे

मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी मतमोजणी केंद्रांवर निमलष्करी दल आणि दिल्ली पोलीस दलाच्या जवानांना तैनात केलं आहे

महारष्ट्रात वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघा इथं अंगावर पेट्रोल कून जाळण्यात आलेल्या शिक्षिकेचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला मागच्या आठवङ्यात ती महाविद्यालयात जात असताना आरोपीनं तिला भर रस्त्यात पेट्रोल कून जाळण्याचा प्रयत्न केला होता आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे या तरुणीवर नागपूरच्या एरेंज सीी रुग्णालयात उपचार सुरु होते पीडितेला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही ती वाचू शकली नाही याचं दुःख वा िं असल्याची प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे पिडीत मुलीच्या घरातल्या एकाला शासकीय नोकरी देण्याचं आक्षासनही देखमुख यांनी दिलं आहे तर या प्रकरणात सरकारी वकील म्हणून काम पहात असलेले वकील उज्वल निकम यांनी हा खाला फास्त्रक्विर चालविण्याची तयारी सुरु केली असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पिडीतेच्या मृत्युबद्दल दुःख व्यक्त केलं आहे अशा घा आंची पुनरावृत्ती ळण्यासाठी सरकार गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करेल असं आधासनही त्यांनी दिलं आहे दरम्यान पिडीतेच्या मृत्यूमुळे दारोडा या तिच्या गावातल्या ग्रामस्थांनी आरोपीला त्वरीत शिक्षा करावी या मागणीसाठी वर्धा औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलनही केलं देशभरात आज राष्ट्रीय कुमी अर्थात जंत प्रतिबंधक दिन पाळला जात आहे लहान तसेच पौगडावस्थेतल्या मुलांच्या पो ाेत जंत झाल्याने निर्माण होणाऱ्या पोषण विषयक समस्येचे उच्चा के करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी हा दिवस पाळला जातो

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शनं करणारे दिल्लीतल्या शाहीन बागमधले आंदोलक सार्वजनिक रस्ते बंद करून इतरांची गैरसोय करू शकत नाहीत असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे न्यायमूर्ती एस के कौल आणि के एम जोसेफ यांच्या खंडपीठानं या आंदोलकांना हा वेण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर केंद्र सरकार दिल्ली सरकार आणि पोलिसाना नोर्टिझे बजावली आहे खंड़पीठानं म्हा क्रिं आहे की एक कायदा आणि लोकांच्या त्याविरोधात तक्रारी आहेत विरोध करायचा त्यांना अधिकार आहे पण ते सार्वजनिक रस्ते अडवू शकत नाहीत

भारत आणि अमेरिकेतल्या द्विपक्षीय व्यापाराला अलिकडच्या काळात गती मिळाली असून त्याचा अमेरिकेला लाभ होत असल्याचं अमेरिका भारत धोरणात्मक भागिदारी मंचाचे अध्यक्ष मुकेश अधी यांनी म्हालं आहे

दक्षिण कोरियाच्या पैरासाई या चित्रप नं सर्वोकृष्ट चित्रप सह एकुण चार पुरस्कार प कावले आहेत